राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांनी नियोजित दौरे रद्द अथवा स्थगित केले आहेत तर भारतीय जनता पक्षानं आपलं वाढीव विज बिलाच्या विरोधातलं उद्यापासूनचं राज्यभरातलं नियोजित जेलभरो आंदोलन स्थगित केलं आहे भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चद्रशेखर बावनक्रळे यांनी काल नागप्रात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांनाही कोविडची लागण झाली आहे याबाबत त्यांनी द्विट करून माहिती दिली आपली प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही असं सांगतानाच गेल्या दोन तीन दिवसात संपर्कात अलेल्या सर्वांनी कोविड टेस्ट करून घ्यावी असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे दरम्यान कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी दहावी बारावीच्या परिक्षा ऑनलाईन घेणं शक्य नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे परिक्षांसंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्यानं परिक्षा ऑफलाईन म्हणजेच परिक्षा केंद्रांवरच होतील असं गायकवाड यांनी स्पष्ट केल

बुलडाणा चिखली खामगाव देऊळगावराजा आणि मलकापूर या पाच नगर परिषद क्षेत्रांतर्गत ही टाळेबंदी आहे जीवनावश्यक सोडून इतर सर्व द्कानं बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं काढले असून किराणा औषधी भाजीपाला आणि पीठ गिरण्या सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरु राहतील जळगाव जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे

त्यांनी काल राज्यातल्या जनतेला लिहिलेल्या पत्रात पुन्हा एकदा सामुहिक लढाई लढावी लागणार असल्याचं म्हटलं आहे

मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या तीन तर औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

यासंबंधी प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी काल परिपत्रक जारी केलं आहे कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या अनुषंगानं महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती संस्था यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे

त्यामुळे दिंड्या पालख्यांसह भाविकांनी पंढरपुरला येवू नये असं आवाहन प्रशासनाच्यावतीनं करण्यात आलं आहे कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे पंढरपुरात पंधराशे पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितलं मात्र पंढरपूरमध्ये प्रतिनिधीक स्वरूपात माघ वारी जया एकादशी साजरी होत असून मंदिर समिती कडून परंपरा जपली जात आहे त्यानिमित्तानं विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा आणि मंदीर विविध फुलांनी सजवण्यात आला आहे

नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगड इथलं दत्तात्रय मंदिर पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आलं आहे देवस्थान समितीनं यासंदर्भातलं पत्रक काल जारी केलं

ते काल समाज माध्यमांवरून नागरिकांशी संवाद साधत होते नागरिकांनी मास्क सॅनिटायझेशन आणि सुरक्षित सामाजिक अंतर ही त्रिसुत्री स्वीकारण्याची गरज आहे हे नियम न पाळणऱ्या लोकांविरुद्ध जिल्हा प्रशासनानं दंडात्मक कारवाई करावी अशा सूचना चव्हाण यांनी दिल्या

जिल्ह्यामध्ये टाळेबंदी घोषीत करण्यासारखी परिस्थिती आज तरी नाही असं लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी

आणि पालकमंत्री अमित देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं कोविड प्राद्भाव पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासन तसंच नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज असल्याचं पालकमंत्री देशमुख यांनी सांगितलं प्रत्येक नागरिकानं मास्कचा वापर करावा गर्दी करू नये सॅनिटायझरचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयं खासगी शिकवणीचे वर्ग बंद ठेवावेत अशीही परिस्थिती सध्या नसल्याचं देशमुख म्हणाले प्रशासनानं कोविड संदर्भांत जनजागृती करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना राबवाव्यात अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली आहे

दरम्यान शहरातल्या शास्त्रीनगर भागात कोविड रुग्ण आढळल्यामुळे बॅरिकेट लावून हा भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे या भागातल्या नागरिकांची तसंच संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात येत आहे

संजय कुंडेटकर यांनी काल बाजारपेठेत विनामास्क फिरणाऱ्या व्यक्ती तसंच व्यापाऱ्यांविरूध्द दंडात्मक कारवाई केली

या अर्जांची आज छाननी होणार आहे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समिती सदस्य निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आमदार अंबादास दानवे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याण काळे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कैलास पाटीलयांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते

त्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून युती सरकारच्या काळात ते मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष झाले होते त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी एक वाजता परभणीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या हस्ते शेवळा जिल्हा परिषद प्रशालेत प्रातिनिधीक स्वरुपात वितरण होणार आहे एकाच वेळी एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर जात प्रमाणपत्राचे वितरण करुन उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी विद्यार्थी व पालकांची सरकारी कचेरीतील पायपीट थांबवून महाराजस्व अभियानाचा उद्देश प्रत्यक्षात उतरवला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली

देवगड फाट्याजवळ हा अपघात झाला भरधाव कार दभाजक ओलांड्रन विरुद्ध बाजूने येणाऱ्या खासगी प्रवासी बसवर धडकली या भीषण अपघातात शंतन् काकडे कैलास नेवरे रमेश घ्रगे विष्णू चव्हाण आणि दिगंबर वरकड यांचा जागीच मृत्यू झाला बसमधल्या कोणालाही दुखापत झाली नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

यावेळी त्यांनी रेल्वेच्या विविध विषयांवर माल्या यांच्यासोबत चर्चा केली विकाराबाद लातूर रोड परळी वैजनाथ मार्गे तिरुपती शिर्डी आणि मुंबईसाठी नियमित एक्सप्रेस रेल्वे सोडाव्यात पुणे हैद्राबाद मुंबई बीदर यशवंतपूर लातूर सिंकदराबाद शिर्डी या रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात याव्या मच्छलीपट्टणम बीदर गाडीचा परळी वैजनाथ पर्यंत तसंच बीदर कलबुर्गी डेमू गाडीचा लातूर पर्यंत विस्तार करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली

अवैध रेती उत्खनन तत्काळ थांबवण्याच्या मागणीसाठी या शेतकऱ्यांनी कालपासून पाण्यात उतरुन आंदोलन सुरू केलं आहे या संदर्भात शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन सोनपेठच्या तहसीलदारांकडे सादर केलं आहे

नाल्यांची स्वच्छता करून शोषखड्डे तयार करण्यात आले तसंच काटेरी बाभळी काढण्यात आल्या स्वच्छ भारत मिशन कक्षातले अधिकारी आशाताई अंगणवाडी ताई यांच्यासह ग्रामस्थ या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते

हजारोंच्या संख्येने शेतकरी पायी बैलगाडी तसंच ट्रॅक्टर घेऊन या मोर्चात सहभागी झाले मोर्चेकऱ्यांनी तोंडाला मास्क बांधून कोविड नियमांचं पालन केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी ढोकी गावातले संपूर्ण व्यवहार काल बंद ठेवण्यात आले होते

सातवा वेतन आयोग तत्काळ लागू करावा तसंच कालबध्द पदोन्नती द्यावी आकृतिबंधानुसार शैक्षणिक पात्रता असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तत्काळ पदोन्नती द्यावी या मागणीसाठी आंदोलन केलं जात असल्याचं संघटनेकडून सांगण्यात आलं